मात्र काही रेल्वेगाड्यांमध्ये व्यावसायिक आणि अन्य काही सेवा बाहेरुन घेण्याचा प्रस्ताव असल्याचं गोयल यांनी सांगितलं आहे संसदेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिलेल्या माहितीत रेल्वे मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे

या सोबतच रेल्वेस्थानक आणि रेल्वे गाड्यांची स्वच्छता प्रतीक्षागृहं फलाट तसंच वाहनतळांची देखरेख या सेवाही खासगी सेवाप्रदात्यांकड्रन घेणार असल्याचं गोयल यांनी सांगितलं आहे

दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी रणवीर सिंह यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली

त्यांनी काल मुंबईत राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेमध्ये प्रवेश केला शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सुहास दाशरथे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन आणि भाजपचे दिलीप बनकर यांनीही जाधव यांच्यासह काल मनसेमध्ये प्रवेश केला आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं या चौघांचा मनसे प्रवेश महत्वाचा असल्याचं मनसेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी सांगितलं दरम्यान इतर देशातून भारतात आलेल्या घुसखोरांविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज मुंबईत मोर्चा निघणार आहे या मोर्चासाठी राज्यभरातून मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत

बाजार समिती परिसरात यावेळी निर्यात बंदीविरुद्ध घोषणा देण्यात आल्या बाजार समितीचे अध्यक्ष आमदार दिलीप बनकर यांनी यासंदर्भात केंद्र सरकारला पत्र पाठवून निर्यात बंदी हटवण्यात आली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे

त्यामुळे न्यायाधीशांनी भिडे यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावण्याचे आदेश दिले आहेत

सुपा इथल्या एका कंपनीत काम करणारा हा रुग्ण पंधरा दिवसांपूर्वी चीनमधून भारतात परतला होता त्याला खोकल्याचा त्रास जाणवू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याच्या रक्ताचे नम्ने तपासणीसाठी पृण्याच्या राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत

उड्डाणपुलांसह कालवायुक्त पुलांचं कामही प्रगतीपथावर असल्याचं मोरे यांनी सांगितलं

वीरशैव मराठी साहित्याचे अभ्यासक आणि संशोधकानी आपल्या लेखनातला तोच तो पणा टाळून इतिहास दैवतशास्त्र स्थलमहात्म्य आणि लोकसाहित्य अशा बहुआयामी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन संमेलनाध्यक्ष शांतितीर्थ स्वामी यांनी केलं

बँकेच्या व्यवसाय दिनाच्या निमित्तानं काल ग्राहक मेळाव्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्जमाफी मुळे बँकेच्या एन पी ए चं प्रमाण कमी होणार असून बँकेला शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज देता येणार असल्याचं ते म्हणाले

भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत काल झालेल्या बैठकीत ही निवड झाली कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करण्याचं आवाहन आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी यावेळी केलं तर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केंद्र सरकारनं जाहीर केलेलं टेक्निकल टेक्स्टाईल हब उस्मानाबाद जिल्ह्यात उभारण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांना भेट्रन प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं

आमदार मेघना बोर्डीकर यांनी काल वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली

पाथरी इथं साईबाबा मंदिरात दिंडीचा समारोप होणार आहे

मराठवाडा जनता विकास परिषदेची बीड शाखा आणि अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं ही कार्यशाळा होणार असून यात सिंचन अनुशेष शिक्षण कृषी आणि उद्योग क्षेत्रातील अन्शेष या विषयांवर तज्ञांची व्याख्यानं तसंच चर्चा होणार आहेत

जुने उच्च न्यायालय परिसरात आयोजित या प्ष्प प्रदर्शनाचं उदघाटन सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता खंडेराव पाटील यांच्या हस्ते झालं या पुष्प प्रदर्शनात इन्ड्यूरन्स टेक्नॉलॉजी सस्पेंशन विभाग वाळूजला चँलेंज चषक प्रदान करण्यात आला निवासी खासगी बंगल्यातील उद्यानासाठी सानीका थत्ते यांना तर गच्चीवरील उद्यानासाठीचं प्रथम पारितोषिक डॉ मकरंद दिवाण यांना प्रदान करण्यात आलं

या मेळाव्यात खाजगी कंपन्यांच्या व्यवस्थापनांनी मुलाखती घेऊन उमेदवारांची निवड केली

गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर लांडग्यानं आधी हल्ला केला आणि नंतर मनोऱ्याचं काम करणाऱ्या बिहारी मजुरांवर हल्ला केला दोन्ही जखमींना उपाचारांसाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे

या विजयाबरोबरच न्यूझीलंडनं तीन सामन्यांच्या मालिकेत दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे

दोन दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेत भाषा अभ्यासक विचारवंत डॉ

या संस्थेनं शिस्तप्रिय शाळा चालवून हजारो विध्यार्थी घडवले असून या संस्थेचा मराठवाडा विभागात मोठा नावलौकिक आहे